आपत्ती निवारण कायद्यान्सार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागे घेण्यावरही संबंधित यंत्रणांनी विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं स्वत दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता

सेलू इथल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विदर्भातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात वनरक्षक आणि वनपाल यांनी तब्बल सव्वा पाच लाख किलोमीटर गस्त घातली आहे गेल्या तीन वर्षातल्या पायदळ गस्तीचा हा सर्वात मोठा टप्पा ठरला आहे अमरावती जिल्ह्यातल्या या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं तसंच संवेदनशील भागात अवैध चराई अतिक्रमण आगीच्या घटना या बाबीवर अंकुश राहावा या द्रष्टीनं ही पावलं उचलण्यात आली आहेत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे

पोलिसांच्या पथकाला काल रात्री हे पाच जण जुगार खेळतांना सापडले

धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाटा इथं ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे

यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर पक्षकारांकडे तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा समावेश करण्यात आलेला नाही या संस्थांना वसुलीसाठी स्वतंत्र दावा करता येणार आहे ही संपत्ती जप्त करण्याला आक्षेप घेणारी नीरव मोदी याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे ही संपत्ती आता कायद्यानुसार केंद्र सरकारच्या अधीन असेल असं न्यायालयानं म्हटलं आहे